राज्यातील तुरळक जिल्हे वगळता उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळत आहे राज्यात दैनंदिन चाचण्यांच्या तुलनेत कालही कोरोनाबाधित आढळण्याचं प्रमाण जास्तच राहिलं त्यामुळे अर्थातच उपचाराखाली असलेल्या संख्येत देखील वाढ नोंदवली गेली

ज्या खासगी आणि शासकीय आस्थापनांमध्ये आर्थिक वर्षांच्या शेवटच्या कालावधीतील महत्त्वपूर्ण कामे सुरु असतील त्या ठिकाणी आवश्यक कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे या कालावधीत मद्यविक्री दुकान बंद राहतील मात्र ऑनलाईन मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली आहे खाद्यपदार्थांची घरपोच सेवा सुरु राहील यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र सोबत बाळगण आवश्यक राहील

लसीकरण मोहीम या कालावधीतही सुरु राहील असं राऊत यांनी सांगितलं औरंगाबादमध्ये अंशतः टाळेबंदीला कालपासून सुरुवात झाली

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण पोलीस आयुक्त निखील गुप्ता मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांड्ये यांच्या पथकानं काल औरंगाबाद शहराच्या विविध भागात जाऊन कोरोना नियमांचं पालन होत आहे का याबाबत पाहाणी केली जिल्ह्यातली पर्यटन स्थळ पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीनं दिले आहेत नंदुरबारमध्ये कालपासून संध्याकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्यामुळे काल बाजारपेठेमध्ये शुकशुकाट होता चौका चौकात पोलिसांचा बंदोबस्त होता काल महाशिवरात्र आणि शब्बेमेराज असे दोन सण असल्याने गर्दी कमी करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या होत्या पुणे परिसर पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज होणाऱ्या आढावा बैठकीत पुणेकरांवर अतिरिक्त निर्बंध लादले जाण्याची शक्यता स्थानिक प्रशासनानं टाटा कन्सल्टंसी आणि आयसर या संस्थांकडून करण्यात आलेल्या पाहणी आहे अहवालानुसार पुण्यातील रुग्णसंख्या वाढत असली तरी गेल्या वर्षीएवढी गंभीर परिस्थिती नाही मात्र परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर वेळीच काही उपाय आवश्यक असल्याचं मत या अहवालात व्यक्त करण्यात आलं आहे मात्र पुण्यात अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी काही प्रमाणात निर्बंध वाढवण्याची गरज असल्याचं स्पष्ट मत कोरोना विषयक कृती पथकातील तांत्रिक सल्लागार डॉ सुभाष साळुंखे यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलं आहे रात्री उशिरा हॉटेल पब आणि बारमधून होणारी गर्दी रोखण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची गरज असल्याचं ते म्हणाले नांदेड नांदेड जिल्ह्यामध्येही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू होत असून पुढील काळात टाळेबंदी सारखा कठोर निर्णय टाळायचा असेल तर नागरिकांनी नियम पाळण्याची आवश्यकता आहे अस कळकळीच आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि संपर्क मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे

जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी याबाबतचे आदेश काल काढले

कोरोनावरील लस घेण्यात कोणतीही भीती नसल्याचं ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं या लसीचे कोणेही दुष्परिणाम नसून जे पात्र आहेत त्यांनी ती घ्यावी असं आवाहन ठाकरे यांनी यावेळी केलं लस उपलब्ध असली तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे हात धूत राहणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे तितकेच महत्वाचे असल्याचं ते म्हणाले गेल्या काही दिवसांपासून संसर्गात मोठी वाढ होत असून परिस्थिती सुधारली नाही तर आवश्यकतेनुसार काही ठिकाणी नाईलाजाने कडक टाळेबंदी करावी लागेल असा इशाराही ठाकरे यांनी यावेळी दिला दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही काल पुण्यात लस घेतली

महाशिवरात्र राज्यभरातल्या शिवमंदिरांमधे काल कोरोना प्रतिबंधक नियम पाळून साधेपणानं महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला बारा ज्योतर्लिंगांपैकी राज्यातली त्र्यंबकेश्वर भीमाशंकर औंढा नागनाथ परळी वैजनाथ ही मंदिरं काल महाशिवरात्र असूनही बंद ठेवण्यात आली मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत या सर्व ठिकाणी पूजा करण्यात आली सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर महाशिवरात्री यात्रोत्सवादरम्यान भाविकांसाठी खुलं करण्यात आलं

लातूरमध्ये श्री सिद्देश्वर रत्नेश्वर देवस्थानचा यात्रा महोत्सवही साधेपणान साजरा झाला महाशिवरात्रीनिमित्त पंढरपूरातल्या विड्डल रुक्मिणी मंदिरासह गाभाऱ्यात शेवंती आणि बेलपत्रांची आकर्षक सजावट करण्यात आली होती बुलडाणा जिल्ह्यात काही भाविकांनी भगवान शंकरांची वेषभूषा करून कोरोनाविषयक जनजागृती करत महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला गोंदिया जिल्ह्यातलं हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या प्रतापगड इथल्या महाशिवरात्री यात्रेला मात्र अनेक भाविकांनी गर्दी केली होती

गेल्या फेब्रुवारीपासून रुग्णालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांसाठी या औषधाची विक्री किंमत कमी करण्यात आली परंतु छापील किमतीनुसार आकारणी होत असल्यानं ग्राहकांना आर्थिक भुर्दंड पडत असल्याचं दिसून आलं आहे याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात होळीसह इतर सणासाठी मुंबई पुणे किंवा इतर भागातल्या प्रतिबंधित क्षेत्रातून येणाऱ्या चाकरमान्यांना बहात्तर तासांपूर्वी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह अहवाल सोबत आणणं बंधनकारक करण्याचे आदेश रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरून येणाऱ्या चाकरमान्यांना शरीराचे तापमान आणि ऑक्सीजनची तपासणी करणं बंधनकारक आहे आकाशवाणी पूणे केंद्रावरच कोरोना महाराष्ट्र हे विशेषबातमीपत्र संपल नमस्कार